संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज जम्मू आणि काश्मिर दौ यावर कारगिल शहीदांना केलं अभिवादन

दहशतवाद्यांविरुद्ध पाकिस्तानची कारवाई देखावा असू नये याची काळजी घेण्याचं अमेरिकेचं आश्वासन

डोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूनं महिला एकेरीचा उपांत्य सामना आज खेळणार

अन्सारउल्लाह दहशतवादी संघटनेसंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं तामिळनाडूच्या विविध भागात छापासत्र सुरू केलं आहे पोलीसांनी सांगितलं की चेन्नई मदुरई तिरुनेलवेल्ली आणि रामानंतपुरम् जिल्ह्यांमधे ही मोहीम राबवण्यात येत आहे

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज जम्मू कश्मीरच्या दौ यावर आहेत

यावेळी त्यांनी अभ्यागतांच्या यादीत आपली स्वाक्षरीही केली त्यानंतर त्यांनी चीन सरहद्दीवरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा परिसरातल्या सुरक्षेचा आढावा घेतला दुपारच्या सत्रात ते कथुआ आणि सांबा जिल्ह्यात नद्यांवरच्या पुलांच्या प्रकल्पाचं उद्घाटन करतील प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ

कर्नाटक विधानसभेचं कामकाज काल कुमारस्वामी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर काहीही निर्णय न होता येत्या सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं ठरावावरची चर्चा कालच संपवून मतदान घ्यावं असं राज्यपाल वजूभाई वाला यांनी विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं होतं आमदारांचा घोडे बाजार चालला असल्याच्या तक्रारी आपल्याला मिळाल्या असून संवैधानिक दृष्ट्या ताबडतोब मतदान घेणं योग्य असल्याचं वाला यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

डी कुमारस्वामी यांनी दिली

दरम्यान या घटनेतल्या पीडितांना भेटायला निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वडरा यांना उत्तरप्रदेशात मिर्झापुर िल्या चूनार डाक बंगल्यात रोखण्यात आलं आहे वैयक्तिक हमीपत्र भरण्याच्या निर्देश झ्गारून प्रियंका गांधी यांनी या शासकीय विश्रामग्रहातच धरणं दिले आहे काल रात्री उशीरापर्यंत त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला मात्र तो अपयशी ठरला

अनियंत्रित बचत योजनांना प्रतिबंध करणारं विधेयक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल लोकसभेत मांडलं

भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या प्रमुख व्याजदारांमधे कपात केल्यानंतर त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यामधे देशातल्या बँका कमी पडत आहेत अशी खंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहे ते काल मुंबईत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या प्रमुखांशी बोलत होते

प्रधानमंत्री पदाची सूत्र दुसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर मन की बात चा हा दुसरा अंक आहे

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यावरुन हा कार्यक्रम प्रसारित होईल प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आकाशवाणी आणि डी डी न्यूजच्या यूट्युब वाहिनीवरुनही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाईल

मुंबई हल्ल्याचा सुत्रधार हाफिझ सईद याला पाकिस्ताननं अटक केली असली तरी त्यामगच्या हेतूविषयी अमेरिकेनं शंका व्यक्त केली आहे पाकिस्ताननं दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई केल्यास अमेरिका पाकिस्तान संबंधात सुधारणा होऊ शकते असे संकेत अमेरिकेनं दिले आहेत पाकिस्तानमधे अद्याप कार्यरत असलेल्या जैश ए मोहम्मद लष्कर ए तय्यबा आणि हक्कानी नेटवर्क या संघटनांमुळे अमेरिका संदिग्ध असल्याचं व्हाईट हाऊसच्या निवेदनात म्हटलं आहे पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादी संघटनांविरुद्ध ठोस निर्णायक आणि कायमस्वरुपी कारवाई करत नाही तोपर्यंत पाकिस्तानला दिल्या जाणा या सुरक्षानिधीवरचे निर्बंध हटवले जाणार नाहीत असं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे पाकिस्तानचे प्रधानमंत्री ा्रान खान येत्या सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत या पार्श्वभूमीवर हे निवेदन महत्त्वपूर्ण समजलं जात आहे ओदिशामधे केंद्रपाडा जिल्ह्यातल्या पतकुरा विधानसभा मतदारसंघात आज कडक सुरक्षाव्यवस्थेत पोटनिवडणूकीसाठी मतदान सुरु आहे

महाराष्ट्रात पुणे सोलापूर रस्त्यावर कार आणि ट्रकच्या अपघातात नऊ तरुणांचा मृत्यू झाला सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचं नियंत्रण सुट्रन ही कार ट्रकवर धडकून हा अपघात झाला

तसंच याविषयी त्यांना एस एम एस द्वारे माहिती दिली जाईल

मात्र पूरपरिस्थिती हळूहळू नियंत्रणाखाली येत आहे केरळमधे नैऋत्य मोसमी पावसानं चांगलाच जोर धरला आहे राज्यातल्या प्रमुख नद्या दुथडी भरुन वाहत आहेत

डोंगराळ भागात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून समुद्रात उंच लाटा येत आहेत द्वेक्की काझीकोडे वायनाड आणि कासारकीडे जिल्ह्यांमधे अतिदक्षतेचा ब्राारा हवामान शास्त्र विभागानं दिला आहे